हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशीजोडला जातो तो आजच्या पिढीपर्यंत पाहोचवण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनीएकत्रित प्रयत्न करायला हवेत असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज पुण्यात केलं ज्येष्ठ पुरातत्वज्ज्ञ डॉ

देगलूरकर यांना पुण्य भूषण फाऊंडेशन आणि प्णेकरांच्या वतीनं दिला जाणारा प्ण्य भूषणपुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नायडू आपल्या भाषणात पुढे म्हणाले की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी आहे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले दाम्पत्य लोकमान्य टिळकगोपाळकृष्ण गोखले महर्षी कर्वे अशा थोर समाज सुधारकांचा वारसा आहे या शहरातील पुण्यभूषण पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल हा पुरस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच आहे असं मी मानतो अशा भावना पूरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ देगलूरकर यांनी व्यक्त केल्या यावेळी वीरमाता लता नायर स्वातंत्र्य सैनिक मोहंमद चांदशेख सीमेवर लढताना जखमी झालेले सैनिक नाईक फुलसिंग हवालदार गोविंद बिरादार यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षणतज्ज्ञएस

मुजुमदार ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे डॉके

संचेती आदी मान्यवर उपस्थित होते एक लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असंपुरस्काराचं स्वरूप आहे

महापालिकाआयुक्त सौरव राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

संघ काल झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी सातारा रस्त्यालगत असलेल्या अंबिल ओढा परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं होते राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या स्वयंसेवकांनी येथील आपद्ग्रस्तांना आवश्यक ती मदत केली या सर्व नागरिकांची भोजन तसंच निवाऱ्याची व्यवस्था संघ संचालित जनकल्याण समितीतर्फे करण्यात आली आहे

जिल्हाधिकारी नवल किशोर रामयांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पीएम सी बँक पंजाब आणि महाराष्ट्र बँक अर्थात पी एम सी बँक प्रकरणी रिझर्व बँकेनं आज ग्राहकांना काहीसा दिलासा दिला सुधारित निर्देशांनुसार ग्राहकांना आता खात्यातील ठेवीनुसार दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे

त्यानंतर हलक्या सरी येण्याची शक्यता आहे असा अंदाज पूणे वेधशाळेचे हवामानविभाग प्रमुख अनुपम काश्यपि यांनी वर्तवला आहे तर हा होता आजचा पूणे वृत्तांत

नमस्कार